केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे हेही या समारंभाला उपस्थित राहणार आहेत

खरगपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वैद्यकशास्त्र आणि संशोधन संस्थेचं द्रदृश्य प्रणालीद्वार उद्घाटनही आज होणार आहे आयआयटी खरगपूरनं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहाय्यानं हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थापन केलं आहे राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी जसमीत सिंह आणि आमित बन्सल यांची नियुक्ती केली आहे तसच केरळ उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून चार न्यायमूर्तींची नेमणूक केली आहे

या संदर्भात कायदा मंत्रालयाने काल अधिसूचना जारी केली

केंद्रीय गृह आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीटर द्वारे हि माहिती दिली आहे

दिनेशचंद्र जमालभाई आननवैद्य आणि रामभाई हजीभाई मोकारीया अशी या दोन भाजप खासदारांची नावे आहेत

मात्र कॉंग्रेसने विजयाची खात्री नसल्याने दिवंगत खासदार अहमद पटेल यांच्या जागेवर उमेदवार दिला नव्हता तर भाजपच्या अधिकृत उमेद्वाराव्यातिरिक्त इतर दोन उमेदवारांनी काल आपला अर्ज मागे घेतल्याने हि निवडणूक बिनविरोध झाली आहे

अशा तुकड्या केवळ पश्चिम बंगाल मध्येच पाठवण्यात येत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हे स्पष्टीकरण दिल आहे

या सर्व महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे

त्याचबरोबर अयोध्येमध्ये उभारल्या जात असलेल्या आंतर राष्ट्रीय विमानतळाला मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम असं नाव दिलं जाणार आहे त्यासाठी अंदाजपत्रकात एकशे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अलीगड मुरादाबाद मेरठ या सारख्या शहरांनाही लवकरच विमान सेवेद्वारा जोडण्यात येईल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल वार्ताहरांना सांगितलं

ओडिशाच्या किनाऱ्यावर चंडीपूर केंद्रावर ही चाचणी घेण्यात आली विशेष करून नौदलासाठी या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात आली आहे कमी अंतरावरून होणारे हवाई हल्ले आणि समुद्रातली लक्ष्य भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचणीसाठी डी

डी ओ चं अभिनंदन केलं आहे

ते पुढ म्हणाले की हस्त्कारागीरांच्या उत्पादनांचा दर्जा वाढवण्यासाठी गुजरात मधल्या अहमदाबाद इथल्या राष्ट्रीय डिझाईन प्रशिक्षण संथेची मदत घेता येईल

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार